कोरोंनापासून बचवासाठी दो गज दूरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ ध्वा आणि स्वतःची तसेच स्वकीयांची काळजी घ्या

राज्यात वाढत्या कोरोंना प्राद्र्भावच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बधासह वीकएंड लॉकडाउनची घोषणा

कोविडच्या संकटाला एकत्रित सामना देण्यासाठी उद्योग जगताकडून सहकार्यच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

कोरोंना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्रचा विक्रम एकाच दिवशी साडेचार लाखांवर नागरिकांच लसीकरण

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत तशी माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील अशी माहिती मलिक यांनी दिलीय

मॉल बार रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर टेक अवे सर्व्हिस स्रु राहणार आहे

राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार उद्योग क्षेत्रातील कामगारांवर क्ठलेही निर्बंध असणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे सर्व बांधकामे सुरु राहतील तसेच सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार आहेत भाजी मार्केटवर क्ठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील अशी माहिती देण्यात आली आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीबाबत म्ख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली तसंच सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक क्लदीप सिंह यांना चकमकस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी दडले असल्याच्या गोपनीय माहिती आधारे स्रक्षा दलांकडून शोध मोहीम स्रू होती

मात्र कोरोना प्राद्र्भावाम्ळं या साखरेला मिळणाऱ्या बाजारपेठेची चिंता कारखान्यांना भेडसावत आहे द्सऱ्या बाजूला इथेनॉलच्या उत्पादनातही यंदा भरीव वाढ झाली आहे चित्रपट सृष्टीचा पाठिंबा कोरोनाचा वाढता प्राद्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत विविध क्षेत्रांमधल्या संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांचं सहकार्य मिळवण्यासाठी म्ख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी चित्रपट आणि द्रचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला निर्मात्यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या तसंच शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन एकज्टीनं दिलं मुंबई उद्योग जगत वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उदयोग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत प्राद्र्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या क्ट्ंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका क्ट्बाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले म्ख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि म्ख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले त्यांनी आठवडाभर लसीकरण व्हावे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा शिस्तबद्ध वर्तण्क राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी लोकांचा रोजगार स्रू राहील हे पहावे जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम च्या सुचना द्याव्यात अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आरोग्य स्विधांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

या प्रकरणात वेकोलि क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या दबावाम्ळे आत्महत्येची ही द्सरी घटना आहे

गोदामांना आग यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावरील मालानी बागमध्ये असलेल्या गोदामांना आज सकाळी अचानक आग लागली

शहरातील व्यावसायिक याठिकाणी आपला माल साठवतात

राजेश भूषण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी करणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत काही जण पात्र नसतानाही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत असल्याचे निर्दशनास आल्याने हा निर्णय घेतला असल्याच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे

लसीकरण प्रशासनाच्या राष्ट्रीय तज्ञ गटाशी काल झालेल्या चर्चेनंतर लसीकरणासाठी आरोग्य आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी ताबडतोब थांबवण्यात आल्याचं भूषण यांनी म्हटलं आहे

याची दखल घेऊन म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे

त्यापाठोपाठ उपराजधानी नागप्रसह मुंबई उपनगर ठाणे या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली